दिल्लीत काल त्यांनी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात राज्यातल्या पक्ष नेत्यांची बैठक घेतली या बैठकीत बोलतांना त्यांनी ही सूचना केली बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचित बह्जन आघाडीसोबत चर्चा करण्याची पक्षाची तयारी असल्याचं सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे मात्र अद्याप दोन्ही पक्षात जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

या नव्या योजनेनंतर कृणीही गरीब व्यक्ती सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित राहणार नाही एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित झालेल्या नागरिकांनाही वितरण व्यवस्थेचा लाभ विनासायास घेता येईल अन्न प्रवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिस्तीत ही माहिती दिली ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं असल्याचंही ते म्हणाले महाराष्ट्रासह इतर दहा राज्यांनी याआधीच या योजनेचा लाभ देणं सुरु केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं

वैकल्पिक गुंतवण्कीतही महाराष्ट्रानं आघाडी घेत देशात दसरा क्रमांक पटकवला आहे

अयोध्या राम जन्मभूमी प्रकरण राफेल खरेदी प्रकरण आणि राहुल गांधी यांच्याविरोधातलं न्यायालय अवमान प्रकरण आदी संवेदनशील खटल्यांवर यापुढे सुनावणी होणं अपेक्षित आहे

ते काल मुंबईत ग्रहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

काल पहाटेच्या सुमारास झालेल्या या दर्घटनेत बिहार आणि पश्चिम बंगालमधून आलेल्या कामगारांच्या कुटुंबातल्या पंधरा जणांचा मृत्यू झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत

या कार्यक्रमानंतर लगेच प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या संवादाचा अनुवाद प्रसारित होईल आज रात्री आठ वाजता या अनुवादाचं प्नप्रसारण केलं जाणार आहे

पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच कार्यक्रम आहे

ते काल नाशिक इथं भाजप महिला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते

उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपडाळे यांची निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव आणि भाजपच्या दिपाली लाड यांच्यात झालेल्या लढतीत दोघींनाही समान मतं मिळाली त्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीद्वारे जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली

प्रांत संघचालक मध्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी या प्रस्काराचं वितरण औरंगाबाद इथल्या मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे अशी माहिती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी दिली

आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला असून एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही या स्पर्धेत काल पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा तर ऑस्ट्रेलियानं न्युझीलंडचा पराभव केला

या विजयानंतर गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे

धारूरकर यांनी व्यक्त केली आहे ते काल लातूर इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते समाज बदलायचा असेल तर शिक्षण बदललं पाहिजे राष्ट्राची आणि चारित्र्याची उभारणी शिक्षणामधून करण्याची गरज असल्याचं मत धारुरकर यांनी व्यक्त केलं

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली अमेरिकन लष्करी अळीचा प्राद्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या आठ दिवसात कराव्यात असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी केलं

औरंगाबाद शहरात काल रात्री तर परभणी शहरासह जिल्ह्यात काल दमदार पाऊस पडला मानवत पाथरी जिंतूर सोनपेठ तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे